भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोविड रुग्ण सेवा केंद्र सुरू केले आहे

अशा प्रकारची केंद्र प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात सुरू करावीत असं आवाहन पाटील यांनी केलं आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावातही टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानं पुणेकरांनी आज आषाढ अमावस्या साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती चिकन आणि मटणाच्या दुकानांबाहेर झालेल्या गर्दीनं अनेक ठिकाणी सुरक्षित अंतराच्या नियमांचाही विसर पडल्याचं दिसून आलं अनेकांनी सकाळी चिकन आणि मटणाची दुकानं उघडण्यापूर्वीच बाहेर रांगा लावल्याचं चित्र शहरातल्या मध्यवस्तीसह उपनगरातही दिसून आलं गुलटेकडी इथला पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा फळे भाजीपाला हा घाऊक बाजार येत्या मंगळवारपासून सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील अशी माहिती समितीचे प्रशासक बी

देशमुख यांनी आज दिली

आयुक्तांनी आज फेसब्रुक लाईव्ह द्वारे नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली

पुणे मुंबई द्रतगती महामार्गावर निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार असून त्यादृष्टीनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत

महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करत असल्याची टीका भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत